सध्या अस्तित्वात असलेले अनुसूचित जाती जमाती आणि अन्य मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं या आर्थिक आरक्षणाचा लाभ हिंदू मुसलमान शिख या सर्व धर्मीयांना होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं हे विधेयक न्यायालयीन आढाव्यात टिकणार नाहीत ही भिती योग्य नाही कारण यासाठी घटना दुरुस्ती केली जात आहे आणि ती रद्द करता येणार नाही असं ते म्हणाले काँग्रेसचे नेते केन्ही थौम्व्य यांनी या विधेयकावरील चर्चेची सुरुवात केली भाजपा प्रवक्ते विश्वास पाठक यांनी लोकसभेत आज मांडल्या गेलेल्या अनारक्षित आणि अर्थिकदृष्टया कमक्वत वर्गासाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद करणा या घटना द्रुस्ती विधेयकाबाबत माहिती दिली पक्षाचा प्रयत्न सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचा असल्याचं त्यांनी सांगितले ते मुंबईत एका पत्रपरिषदेत बोलत होते

विरोधी पक्षीय सदस्यांनी विधेयक मांडण्याला विरोध दर्शवला

राज्यातल्या विविध नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या सुमारे एक हजार चारशे रोजंदारीवरच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे

राज्य मंत्रीमंडाळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला राज्यातल्या कोतवालांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून बावीसशे कोटी रूपयांच्या राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण प्रकल्पाला स्मार्ट प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याला तसंच बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथच्या वैद्यनाथ महाविद्यालयाला संगणकशास्त्र आणि शारीरिक शिक्षण या विषयांसाठी अनुदान मंजूर करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत सकाळी साडेदहा वाजता दिरा गांधी स्टेडियमवर त्याचं आगमन होणार आहे विविध विकास कामांच ते भूमिपूजन करतील

यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव मूख्यमंत्री देवेंद्र फडनवीस केंद्रीय मंत्री नितिन गडकरी केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हर्जीत सिंह गिरी उपस्थित राहणार आहेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकूमार देशमुख सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित असणार आहेत सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या चारपदरी राष्ट्रीय महामार्गाला प्रधानमंत्री उदया देशाला अर्पण करणार आहेत त्यामुळे मराठवाडयाशी सोलापूरचा संपर्क वाढायला मदत होणार आहे

सोलापूर स्मार्ट सिटी परीसर विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून पाणीपूरवठा सुधारणा आणि भूयारी गटार अशा एकत्रित प्रकल्पाची पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल

महापालिकाआयुक्त अजोय मेहता यांच्याशी बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी झालेली चर्चा निष्फळ ठरली देशातल्या दहा राष्ट्रीय कामगार संघटनांसह विविध क्षेत्रातल्या कर्मचा यांच्या संघटनानी गेल्या दोन दिवसांपासून संप पुकारला असून सरकारची धोरणं ही कामगारविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या संपामध्ये बँका टपाल आणि विमा कंपन्यांचेही कर्मचारी सहभागी झाले आहेत धुळे जिल्ह्यात ही अनेक कामगार शासकीय कर्मचारी शेतमंजूर या संपात सहभागी झाले त्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातून मोर्चाही काढला औरंगाबादमधे क्रांतीचौकपासून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी विविध मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्त डॉ प्रूषोत्तम भापकर यांना देण्यात आलं नांदेड श्विंही कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांनी आपल्या विविधमागण्यांसाठी मोर्चा काढला महावितरण महाजेनको आणि महापारेषण मध्ये होत असलेल्या पुनर्रचनेविरोधात या तीनही विभागातल्या अधिकारी आणि कर्मचा यांनी पुकारलेल्या तीन दिवसाच्या लाक्षणिक संपाचा आज द्सरा दिवस आहे संपकरी कर्मचा यांवर सरकारनं मेस्मा कायदा लागू केला आहे यानंतरही कर्मचा यांनी या पुनर्रचना निर्णयाला विरोध केला आहे या पुनर्रचनेमुळे अन्यायाला वाचा फोडता येणार नाही तसंच पेंशन लागू होणार नाही अशी भीती संपकरी संघटनेनं व्यक्त केली आहे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

सहगल यांनी संमेलनाच्या उद्घाटक म्हणून यावं अशी विनंती त्यांना केली असल्याचं कोलते यांनी सांगितलं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 आकाशवाणीची बातमीपत्रं खाजगी एफ एम वाहिन्याद्वाराही आजपासून प्रसारित सुरु झाली आहेत

खेलो डिया युवा क्रीडा स्पर्धेला उद्यापासून प्रण्यात सुरुवात होईल स्पर्धेत सुमारे नऊ हजार खेळाडू सहभागी होत आहेत

या सर्व खेळाडूंना चांगली कामगिरी करता यावी यासाठी खास प्रशिक्षण दिल्याचंही तावडे यांनी सांगितलं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्याच्या काही भागात तर संपूर्ण विदर्भात काल किमान तापमानात सरासरीपेक्षा खूपच घसरण झाली कोकणातल्या काही भागात रात्रीच्या तापमानात किंचित घट झाली